रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था असून त्यांनीच नेमलेल्या विमल जालान समितीच्या शिफारशीनुसार हा निधी दिला जात आहे ही शिफारस करण्यापूर्वी समितीने सर्व बाबी तपासल्या आहेत त्यामुळं आता त्या निधीवरून चोरी आणि दरोडा घातला जात असल्यासारखे बेछूट आरोप करणे कोणालाही शोभणारे नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला देशातील सूक्ष्म छोटा लघू किंवा मोठा कोणताही उद्योग असला तरी उद्योजकाला आपला व्यवसाय सचोटीने आणि प्रामाणिकपणे करता आला पाहिजे त्यासाठीचं पोषक वातावरण निर्माण करणे ही केंद्राची भूमिका असल्याचं सीतारमण यांनी स्पष्ट केलं पुण्यातील काही उद्योजक संघटनांनी आपली भेट घेतली त्यावेळी जी एस टी प्रणालीच्या सुलभीकरणावर चर्चा झाल्याचं सीतारामन म्हणाल्या वाहन उद्योगाला चालना मिळण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने यापूर्वीच काही घोषणा केल्या असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

खादी ब्रँडसंबधी एका बैठकीत ते बोलत होते

खादीचं आधुनिकीकरण करण्याच्या गरजेवर भर देऊन ग्राहक आणि विक्रेत्यांदरम्यान थेट संपर्क ठेवण्यासाठी भारत क्राफ्ट नावाचं ई पोर्टल बनवण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं

शिक्षण आणि कौशल्य आरोग्य सेवा शेती प्रद्षण विरहीत ऊर्जा जल आणि कचरा व्यवस्थापन प्रशासन सर्वसमावेशक आर्थिक विकास या विविध क्षेत्रातील स्टार्टअपना राज्य शासनाकडुन प्रोत्साहन देण्यात येत आहे महाराष्ट्रात स्टार्ट अप योजनांना युवकांच्या वाढत्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे

महाजनादेश यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते

सप्रिया सळे नाशिक आर्थिक मंदीच्या सावटामुळे देशातील उद्योग व्यवसाय संकटात सापडले असून अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुन्हाड कोसळली आहे त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने धोरण आखण्याची गरज आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं पक्षाच्या संवाद दौऱ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या विशेष तपास पथक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशी करण्याच्या उद्देशानं मुंबई पोलीसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे

प्लास्टीक कारवाई धळे ध्रळे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच ध्रळे शहरातील बाजारपेठेत प्लास्टीक विरोधी कारवाई केली

राज्य शासनाने प्लास्टीकवर बंदी घातली आहे त्यानंतरही शहरात प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर सुरु आहे धरण पाणी ध्ळे ध्रळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अमरावती धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे विखरणच्या पाझर तलावात सोडण्यास मालपूर येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यामुळं पाटबंधारे विभागातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांना माघार घ्यावी लागली

भविष्यात पाणीटंचाईच्या भीतीने धरणातील पाणी कालव्याद्वारे सोडण्यासाठी ग्रामस्थांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला

कृषी विभागाने कामगंध सापळे शेतकऱ्यांना वितरीत केले आहेत कीटकनाशक फवारणीबाबत शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे आरोग्य विभागामार्फत गावस्तरावर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून फवारणी करणाऱ्या शेतकरी शेतमजुरांची तपासणी करण्यात येते

अभय बंग यांनी सोमवारी केलं

चौदाशे शाळांमध्ये व्यसनमुक्तींचे कार्यक्रम झाले

अशा अभियानाची माध्यमांनी दखल घ्यावी असा आग्रह डॉक्टर बंग यांनी केला

या एपवर शेतकऱ्यांना बाजारविषयक अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याघी माहिती पणनमंत्री राम शिंदे यांनी दिली

ग्रंथालय राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत इतिहास संशोधक दिवंगत सेतू माधवराव पगडी यांच्या नावानं संदर्भ ग्रंथालय काल पासून सुरू करण्यात आले आहे या संदर्भ ग्रंथालयातील जवळपास दीडशे वर्षापासूनचे ग्रंथ अभ्यासक संशोधकांना महत्त्वाये ठरतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भ ग्रंथालयाचं उद्घाटन करताना सांगितलं

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर मायदेशी परतल्यावर तीनं पंतप्रधानांची भेट घेतली

तसंच याच स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या साई प्रणिथलाही चार लाख रुपयांचा धनादेश रिजिजू यांच्या हस्ते देण्यात आला परस्कार नवी मुंबई इथला जलतरणपट्र प्रभात कोळी याला काल मानाचा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार जाहीर झाला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या समुद्र किनाऱ्यासह जगातील मान्यताप्राप्त समुद्र किनारे प्रभातने पार केले आहेत

हवामान मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात काल पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या